या चर्चॅदरम्यान मॅक्रोन म्हणाले की कश्मीर प्रश्र उभय देशांनीच सोडवायला हवा कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही या चर्चेनंतर उभय देशांच्या शिष्टमंडळांची बैठक झाली दोन्ही देशांमध्ये चार सामंजस्य करार झाले वार्ताहर परिषदेत मोदी म्हणाले की दोन्ही देशांमधली भागीदारी ही स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मजवूत तत्त्वांवर उभी असून कुठल्याही स्वार्थी विचारांवर आधारित नाही दहशतवाद आणि सुरक्षा या विषयांवर परस्पर सहकार्याच्या दिशेनं दोन्ही देशांनी पुढ जायचं ठरवलं आहे असंही मोदी म्हणाले छोटया स्टार्ट अप उद्योगांना आयकर कायद्यातल्या विशेष कलमाअंतर्गत मिळणारी कर सवलत कायम राहील असं केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळानं स्पष्ट केलं आहे

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि या विभागाच्या शर्तींची पूर्तता करणाऱ्या सर्व स्टार्ट अप उद्योगांना ही सवलत आपोआप मिळणार नाही

सीबीआय आणि सक्तवसूली संचालनालय या दोन्ही यंत्रणा वैयक्तिक सूड घेण्याचे विभाग म्हणून सरकार वापरत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे काँग्रेस नेते तसंच माजी केंद्रीय अर्थ आणि गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे आयएनएक्स मीडिया प्रकरणातले अन्य अनेक आरोपी मोकाट असताना चिदंबरम यांना मात्र कोणताही कायदेशीर आधार नसताना अटक केली असल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला कोहीनूर मिल गैरव्यवहार चौकशी प्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठीशी आहेत असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे राज ठाकरे यांना या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं नोटीस बजावल्यानंतर ठाकरे काल सकाळी ईडीच्या मुंबई कार्यालयात दाखल झाले राज ठाकरे चौकशीला सहकार्य करत आहेत चौकशी पूर्ण होऊ द्यावी मात्र ही कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचं म्हणणं हे तपास अधिकाऱ्यांना निराश करणं असल्याचं राऊत म्हणाले

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भारताची सुरुवात निराशाजनक झाली